राष्ट्रपती दुपारी तीन नंतर ओझर विमानतळावरून विमानानं दिल्लीला रवाना होतील केंद्र सरकारनं दहा लाख आशा कर्मचाऱ्यांच्या मानधनात द्पटीनं वाढ करत ते सध्याच्या दरमहा एक हजार रुपयांवरून दोन हजार रुपये केलं आहे नवी दिल्ली इथं काल झालखिा केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बछ्कीनंतर माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडळ्करे यांनी ही माहिती दिली मानधन वाढीबरोबरच आशा कर्मचा यांना त्विर लाभही देण्याचा निर्णय सरकारनं घेतला असल्याचं त्यांनी सांगितलं

आय सी अर्थात भारतीय आयुर्विमा महामंडळ प्रचंड तोट्यात असल्याच्या समाजमाध्यमांवर पसरलखा वृत्तात कोणतंही तथ्य नाही असं एलआयसीनं स्पष्ट कळे आहा बीमा गुंतवणुकदारांचा विद्विस्रिक्षित आहात एल आय सी

डी

चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राकेश वाधवान आणि त्याचा मुलगा सारंग तसंच पीएमसी बँकेचे माजी अध्यक्ष वर्यम सिंग या तिघांना काल अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिका यांपुढं पोलिसांनी हजर केलं त्यांच्या चौकशीसाठी आणखी वेळ हवा असल्याचं मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं न्यायालयाला सांगितलं त्यानुसार न्यायालयानं या तिघांची पोलीस कोठडी वाढवली भारत आणि दक्षिण आफ्रिक्ख्या महिला क्रिक्टि संघांमधक्विल बडोदा इथं झालखी पहिल्या एकदिवसीय क्रिक्टि सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिक्खी आठ गडी राखून पराभव कला